विवेकानंद हे महान विद्वान राष्ट्रनिर्माते आणि दूरदृष्टी असणारे होते असं राष्ट्रपतींना आपल्या संदेशात म्हटलं आहे स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी नेहमीच देशातील जनतेला विशेषत युवकाना प्रेरीत केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी युवकांन राष्ट्रीय युवा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या देशांची सुरक्षीतता हे आपल्या सरकारचं सर्वेच्च प्राधान्य आहे असं केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितलं आपल्या सरकारनं गेल्या साडे चार वर्षात केलेल्या कामांची चांगली फळ मिळाली आहेत असं आज नवी दिल्लीत परिषदेच्या दुस या दिवशी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले

सरकारवरच्या विविध आरोपाचं त्यांनी खंडन केलं भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून दहशतवाद्याना देशातली शांतता बिघडवण्याची संधी मिळालेली नाही अस प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं त्या आज भाजपा च्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशानात आज सांगता समारंभाला मार्गदर्शन करणार आहेत

भारताची धोरणं ही व्यवसाय सुलभतेच्यादृष्टीनं पुरक असल्यानंच संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे

उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण ही सध्याची महत्वाची सूत्र असून त्यामुळे जग अधिक जवळ आलं आहे असं नायडू म्हणाले देशभरात वस्तु आणि सेवा कराची व्यवस्था म्हणजे जी एस टी करप्रणाली लोकप्रिय होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

एस टी लागू करण्याचा निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारा निर्णय ठरल्याचं ते म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू हे देखील या कार्यक्रमाला उपस्थीत होते दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारत आणि त्विर देशांच्या नेत्यांमध्ये आर्थिक निती आणि विकास यावर चर्चा होणार आहे या परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्ता कृषी आणि खाद्य प्रक्रिया संरक्षण वैमानिकी नवीकरणीय उर्जा आणि पर्यटन या क्षेत्रात भागिदारी आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत सवर्ण वर्गातल्या गरीबांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेल्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे राज्यघटनेच्या चौकटीला कोणताही धक्का लागणार नाही असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसब्रुकवर म्हटलं आहे हे विधेयक खुल्या वर्गातल्या आर्थिक दुर्वलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच गरीबीच्या उच्चाटनासाठी उचललेलं आजवरचं सर्वात मोठं पाऊल आहे असंही जेटली यांनी म्हटलं आहे मुळ घटनेच्या प्रारुपाच्या उद्देशिकेत सर्वच घटकांना समान संधी आणि समान न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सरकारवर सोपवली असल्याचंही जेटली यांनी नमूद केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज दोन दिवसाच्या उजबेकीस्तानच्या दौ यासाठी रवाना होतील समरकंद इथं आयोजित पहिल्या भारत मध्य आशिया संवादांचे सहअध्यक्षपद त्या उजबेकीस्तानचे परराष्ट्रमंत्री अब्दुलाजिज कामिलाव्ह यांच्याबरोबर भूषवतील किरगीजीस्तान ताजिकीस्तानतुर्कमेनीस्तान या देशाचे परराष्ट्रमंत्री तसंच कझाकीस्तानचे पहिले उपपरराष्ट्रमंत्री या भारत मध्य आशिया संवादात सहभागी होणार आहेत

अरुणाचल प्रदेशातल्या इटानगर इथं पर्यावरणपूरक विमानतळ उभारण्यास नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं परवानगी दिली आहे

अमेरिका मेक्सिको सीमेवर संरक्षण भींत बांधण्याच्या मुद्यावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणिबाणी जाहीर करण्याचा निर्णय लागलीच घेणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे संरक्षक भिंतीच्या मुद्यावरून व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या राऊंड टेबल चर्चेनतर ट्रम्प यांनी पत्रकारांना ही माहिती दिली संरक्षण भींत बांधण्यासाठीच्या निधीला अमेरिकी संसदेनं मान्यता द्यायला हवी आणि त्यासाठी आपण अजूनही प्रतिक्षा करत आहोत असं ते म्हणाले भारत आणि अमेरिका दरम्यान काल दोनांस दोन अंतरसत्र अधिकारी बैठक झाली संरक्षण आणि विदेशनीती या मुद्यांवर दोन्ही देशांतलं सहकार्य चालू ठेवण्याचा ह्या बैठकीत निर्णय घेण्यात आला या बैठकीत मुक्त स्वतत्रं आणि शांतीपूर्ण सहकार्य तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातलं सहयोग या विषयांवर विचारांची देणाव घेवाण करण्यात आली

त्यांचं आज नवी दिल्ली कें आगमन होईल नेपाळच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुर्णा यांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुर्णा यांना जनरल ऑफ डिअन आर्मी हा मानाचा सन्मान प्रदान केला जाईल अशी माहिती संरक्षण विभागानं प्रसिद्वीपत्रक जारी करून दिली आहे आपल्या भारत भेटीत पुर्णा हे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत तसंच ते जयपूर आणि लखनऊ ब्रिल्या संरक्षण तळालाही भेट देणार आहे अफगाणिस्तानातल्या नंगरघर प्रांतात एका हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट संघटनेशी संबंधीत सात दहशतवादी ठार झाले तर त्याचं प्रांतातल्या लष्कराच्या शोधकार्यात तालीबानच्या सात दहशतवाद्यांना अटक केली आहे असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे अफगाणिस्तानातला दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी अफगाणी सुरक्षा दल आणि अमेरिकच्या वतीनं संयुक्त कारवाई सुरु आहे

या बसच्या चालकाला अटक केली आहे अशी माहिती पोलीसांनी दिली आहे मृतांपैकी दोन जण बसमधलेच प्रवासी होते तर एक जण संक्रमण शिबीरातला रहिवासी होता

कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेशातील प्रयागराज तीर्थक्षेत्रं सज्जं झालं आहे

कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेश सरकारनं सुरक्षेचे सर्व उपाय आणि सोईसुविधा उपलब्ध केल्या आहेत

भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन गडी बाद केले

अँथलिट्स ज्युडो कुस्ती आणि भारोत्तालन स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडुंनी वर्चस्व कायम राखलं आहे हॉकीत मात्र महाराष्टाचं आव्हान संपुष्टात आलं